सार्वजनिक वाय फाय नेटवर्क पी एम

मंत्रिमंडळाची मंज्री आकांक्षीत जिल्ह्यातील वर्ग तीनची रिक्त पदे भरण्याचा राज्यपालांच्या सुचना

कपोषण निर्म्लनासाठी नियोजनबदध काम करण्याचे महिला बाल विकासमंत्री एड

यशोमती ठाक्र यांचे निर्देष

प्रस्कार जाहीर सार्वजनिक वाय फाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत द्रसंचार विभागाच्या सार्वजनिक डेटाकार्यालय संकलक कंपन्यांना सार्वजनिक डेटा कार्यालयामार्फत सार्वजनिक वाय फाय नेटवर्कच्या माध्यमातून देशात ब्रॉडबँड सेवा विस्ताराच्या दृष्टीकोनातून सार्वजनिक वाय फाय सेवा देण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे हे सार्वजनिक वाय फाय नेटवर्क पीएम वाणी म्हणून ओळखलं जाईल या सार्वजनिक वाय फाय नेटवर्कद्वारे ब्रॉडबँड इंटरनेट प्रदान करण्यासाठी कोणताही परवाना श्ल्क असणार नाही या प्रस्तावाम्ळं देशातील सार्वजनिक वाय फाय नेटवर्कच्या विस्ताराला चालना मिळेल आणि पर्यायानं ब्रॉडबँड इंटरनेटचा प्रसार होईल जनतेचे उत्पन्न वाढेल आणि रोजगारवाढ आणि सबळीकरणाला यामुळं मदत होईल सार्वजनिक वाय फायद्वारे ब्रॉडबँड सेवांचा प्रसार हा डिजिटल इंडियाच्या दिशेनं एक पाऊल आहे आणि त्याअन्षंगानं याचा फायदा होईल सार्वजनिक वाय फाय हॉटस्पॉट्स वापरुन ब्रॉडबँड इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कोणताही परवाना श्ल्क आकारला नाही याम्ळं देशाच्या कानाकोपऱ्यात याच्या प्रसारास आणि प्रवेशास मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळेल ब्रॉडबँडची उपलब्धता आणि उपयोग याम्ळं उत्पन्नात वाढ होईल रोजगार निर्मिती होईल जीवनमान उंचावेल आणि व्यवसाय करणे सुलभ होईल

उर्वरित कापूस खरेदी केंद्र तातडीनं सुरू करावेत असे निर्देश पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलेत

जेणेकरून शासनाकडं शेतकऱ्यांची अच्क माहिती संकलित होईल आणि कापूस परतावा योग्य वेळेत शेतकऱ्यांना मिळेल असंही त्यांनी सांगितलं राज्यात सुरू करण्यात आलेल्या कापूस खरेदी केंद्राचा आढावा आणि नवीनकापूस खरेदी केंद्रे स्रू करण्याबाबत मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं

स्वतंत्र विशेष बैठक राज्यातील आदिवासी समाजाला अनेक वर्षांपासून भेडसावत असणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आणि मागण्यांना न्याय देण्यासाठी लवकरच स्वतंत्र विशेष बैठक घेणार असल्याचं आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आदिवासी क्षेत्रातील आमदारांच्या शिष्ट मंडळाला दिलं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील सर्व आदिवासी क्षेत्रातील आमदार आणि विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची राजभवन इथं भेट घेतली अन्सूचित क्षेत्राला लागू असलेला पेसा कायदा अधिक प्रभावीपणे राबवून गावांच्या विकासाला गती मिळणे महत्वाचं आहे या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळानं विविध मागण्या मांडल्यात

यावेळी विविध विभागांतील रिक्त पदांचा आढावा घेताना राज्यपालांनी सर्व आकांक्षित जिल्ह्यांना वर्ग तीनची पदे तातडीनं भरण्याचे निर्देश दिले वर्ग तीनची पदे रिक्त राहिली तर त्याचा विविध सेवांवर विशेषतः आरोग्यसेवा क्षेत्रावर विपरीत परिणाम होतो असं सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी रिक्त पदे भरण्यासंदर्भात शासनाकडं प्रस्ताव सादर करावे आपणही त्यात लक्ष घालू असं राज्यपालांनी सांगितलं

आरोग्य आणि पोषण शिक्षण कृषी आणि जलसंसाधन आर्थिक समावेशन आणि कौशल्य विकास तसंच पायाभूत स्विधा या निदेशांकांवर आकांक्षित जिल्ह्यानं काय प्रगती केली याची विस्तृत माहिती राज्यपालांनी यावेळी घेतली दरम्यान वाशिम या आकांक्षित जिल्ह्याच्या जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयानं राज्यामध्ये उत्कृष्ट कार्याबददल प्रथम क्रमांक मिळवला आहे याबाबत अधिक माहिती सांगत आहेत आमचे वाशिमचे प्रतिनीधी वाशिम हा आकांक्षीत जिल्हा या जिल्ह्यातील जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाने राज्यामध्ये उत्कृष्ठ कार्याबददल प्रथम क्रमांक मिळवला आहे

ध्वजनिधी देशाच्या संरक्षणासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांप्रती कतीशील कतज्ञता जोपासण्याचा एक अनोखा आदर्श निवृत्त मुख्य माहिती संचालक श्रीपाद सहस्त्रभोजनी आणि वसुधा सहस्त्रभोजनी यांनी घालून दिला आहे गेल्या सहा वर्षापासून दरवर्षी एक लाख रुपयांची देणगी ध्वजनिधीसाठी या दांपत्याकडून दिली जात आहे यंदाही राष्ट्रप्रेमाची ही परंपरा जोपासताना आज त्यांनी एक लाखाचा धनादेश जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला ग्राम बाल विकास समिती कपोषण निर्मुलनाकडे सर्वाधिक लक्ष देऊन नियोजनबदध काम करा त्यासाठी ग्राम बाल विकास समिती अधिक बळकट कराव्यात तसंच महिला आणि बालकांचा विकास साधण्याच्या ृष्टीनं जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे असे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री एड यशोमती ठाकूर यांनी जिल्हा परिषदांच्या मूख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले नागपूर आणि अमरावती विभागातील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची आढावा बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सदवारे मंत्री एड यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी महिला आणि बालविकास विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते या बैठकीत अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका यांची रिक्त पदे सर्व जिल्ह्यातील माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभाचा आढावा तरंग सुपोषित महाराष्ट्रच्या आय व्ही आर क्रमांकाचा उपयोग शहरी हद्दीमध्ये लगतची गावे समाविष्ट झाल्यानं तेथील ग्रामीण प्रकल्पांच्या संनियंत्रणाखाली असलेल्या अंगणवाड्या आदींच्या अन्षंगानं आढावा घेण्यात आला

याबाबत अधिक माहिती सांगताहेत रमण विज्ञान केंद्राचे शैक्षणिक अधिकारी विलास चौधरी खगोल प्रेमिंसाठी एक पर्वनी आणि ही पर्वनी म्हणजे दोन दिग्गज ग्रह

दोन ग्रह आकाशामध्ये इतके जवळ येतील की पाहणाऱ्याना असे वाटेल तो एक जूडवा तारा आहे आता ज्यांना यामध्ये रूची आहे त्यांच्यासाठी रमण विज्ञान केंद्रामध्ये दररोज संध्याकाळी सहा ते सात या कार्यक्रमामध्ये अकरा इंची दुर्बिन आहे आमच्याकडे आणि त्या दूर्बिनीतून हा दूर्मिळ योग सगळ्यांना पाहण्यासाठी सोय केली आहे आणि त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा

एच रायसोनी अभियांत्रिकी महाविदयालय आणि ओडिशाच्या भ्वनेश्वरमधील सी

रमन ग्लोबल विदयापीठानं संय्क्तरित्या आभासी माध्यमांदवारे एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमा अंतर्गत टॅलन्ट शो चं आयोजन केलं या उपक्रमात दोन्ही संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या स्प्त कलाग्णांचं दर्शन इन्स्टाग्राम पृष्ठाद्वारे घडवलं

तर फुटाळा शहरी आरोग्य समिती एक लाख पन्नास हजार रुपये बक्षीस प्राप्त करुन उपविजेता ठरली जागनाथ ब्धवारी शहरी आरोग्य समितीला प्रोत्साहनपर पारितोषिक म्हणून पन्नास हजार रुपये तर दुसरा प्रोत्साहनपर पुरस्कार म्हणून पन्नास हजार रुपये शांतीनगर शहरी आरोग्य समितीला मिळाले या प्रकार वितरण प्रसंगी आय्क्त राधाकृष्णन यांनी चारही शहरी आरोग्य समितीच्या सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन केले